गुणवत्ता आणि विश्वासार्हता हे भारतीय उत्पादनांचे आधारस्तंभ असायला हवेत पंतप्रधानांची अपेक्षा

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमधली चर्चेची सातवी फेरी पूर्ण पुढची फेरी आठ जानेवारीला

डीजी लॉकर प्रणाली लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या सर्व मंत्रालयांना सूचना

भारताच्या अंटार्क्टिकामधल्या चाळीसाव्या वैज्ञानिक अभियानाला प्रारंभ पंतप्रधान गुणवत्ता आणि विश्वासार्हता हे भारतीय उत्पादनांचे आधारस्तंभ असायला हवेत अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली राष्ट्रीय हवामान परिषदेचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते पंतप्रधानांच्या हस्ते नॅशनल एटॉमिक टाईमस्केल आणि भारतीय निर्देशक द्रव्याचं लोकार्पणही यावेळी करण्यात आलं राष्ट्रीय पर्यावरण मानक प्रयोगशाळेची कोनशिलाही यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते बसवण्यात आली जगात भारतीय उत्पादनांना सुस्थापित करण्यासाठी जगातल्या इतर देशांची मान्यता मिळवण्यासाठी गुणवत्ता सिद्ध करणं आवश्यक आहे त्या दृष्टीने भारतीय मापकांचा दर्जा उंचावण आवश्यक असल्याचं मोदी यावेळी म्हणाले कोरोना काळात भारतीय शास्त्रज्ञांनी आणि तंत्रज्ञांनी केलेल्या कामांच त्यांनी कौतुक केलं कोरोनावरील दोन लसींना औषध नियंत्रकांनी मान्यता दिल्याबद्दल मोदी यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं चर्चा केंद्र सरकार आणि देशात लागू करण्यात आलेल्या नव्या कृषिविषयक कायद्यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना यांच्यातील चर्चेची सातवी फेरी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं पार पडली शेतकरी संघटनांनी कायद्याच्या मसुद्यातील एकेका मुद्यानुसार सविस्तर चर्चा करावी असं सरकारला अपेक्षित होत मात्र संघटना हे कायदे मागे घ्यावेत याच मुद्यावर अडून बसल्यानं बैठकीत सर्वमान्य तोडगा निघू शकला नाही त्यामुळे आता येत्या आठ तारखेला चर्चेची आठवी फेरी होणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना दिली देशातील मंडई पद्धत आणि किमान आधारभूत किंमत या बाबी तशाच कायम राहतील याखेरीज शेतकरीवर्गाला अपेक्षित असलेल्या मागण्यांचा विचार करण्यासाठी आणि त्याच्या कायदेशीर बाजू आणि घटनात्मक वैधता तपासण्यासाठी याबाबतचे निवेदन याविषयीच्या समितीकडे पाठविलं जाईल शेतकरी वर्गाच्या मनात सरकारविषयी विश्वास आहे

बैठकीला तोमर यांच्याबरोबर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल वाणिज्य राज्यमंत्री सोमप्रकाश हेही उपस्थित होते

जयशंकर परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर उद्यापासून तीन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर रवाना होत आहेत द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीनं श्रीलंकेची भूमिका याबाबत ते या दौऱ्यात आपल्या समपदस्थांशी चर्चा करतील परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचा नव्या वर्षातील हा पहिलाच परदेश दौरा आहे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर डीजी लॉकर प्रणाली लवकरात लवकर कार्यान्वित करावी अशा सूचना केंद्र सरकारनं सर्व मंत्रालयं आणि विभागांना दिल्या आहेत असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे छोटे सरकार मोठे सुशासन हा सरकारचा दृष्टीकोन असून त्या दिशेनं वाटचाल सुरू आहे जनतेला मिळणाऱ्या सेवा कोणत्याही त्रासाशिवाय सहज मैत्रीपूर्ण पद्धतीनं उपलब्ध व्हाव्यात हाच सरकारचा उद्देश आहे त्यासाठीच सरकारनं या महिन्यापासून सर्व कागदपत्रांची पडताळणी आणि प्रमाणपत्र दाखले यासारखे दस्तऐवज देण्यासाठी सर्व यंत्रणा आणि प्रणाली डीजी लॉकर प्रणालीद्वारे एकत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे असं जावडेकर यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे

वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे याचा उपयोग फक्त भारतीयांसाठीच नव्हे तर मानवतेच्या कल्याणासाठी होईल

हे पॉझीटीव्ह नमुने दहा प्रयोगशाळांमध्ये तपासण्यात आले असून या सर्व बाधित व्यक्तीना स्वतंत्र खोल्यांमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे त्यांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींनाही विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे सरकार सर्व परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे

हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज ट्वीटर द्वारे दिली आहे महाराष्ट्र शाळा महाराष्ट्रातल्या पालघर नाशिक औरंगाबाद आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातल्या शाळांचे नववी आणि दहावीचे वर्ग आजपासून सुरू झाले राज्य सरकारनं जारी केलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार या शाळा सुरू झाल्या आहेत सध्या या शाळांचा अवधी तीन तासांचा असणार आहे यामधे दरदिवशी केवळ तीन विषय शिकवले जातील सर्व शिक्षकांना कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे

पालकांची लेखी परवानगी असेल तरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळेल असं शिक्षण विभागाचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी सांगितलं तामिळनाडू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे तामिळनाडू सरकारनं चित्रपटगृहांमधली आसन क्षमता वाढवण्यासाठी संमती दिली आहे आगामी पोंगलची सुटी लक्षात घेऊन चित्रपटगृहांमधली आसन क्षमता वाढवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी चित्रपटगृहांच्या मालकांनी केली होती

अनेक चित्रपट निर्माते पोंगलच्या पार्श्वभूमीवर चित्रपट प्रसारित करण्यासाठी उत्सुक आहेत जपान कोविड कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जपानमध्ये टोक्यो शहरात या आठवड्यापासून अणीबाणी लागू होण्याची शक्यता आहे नववर्ष स्वागताच्या तीन दिवसांच्या सुटीच्या काळातही टोक्योमधली कोविड रुग्णांची संख्या कमी झाली नाही असं पंतप्रधान योशिहीदे सुगा यांनी सांगितलं मात्र अणीबाणीबाबतचा निर्णय कधी घेणार किंवा कोणते निर्बंध लागू करणार याविषयी त्यांनी कुठलीही माहिती दिली नाही दरम्यान कोविडच्या नव्या रुग्णांमध्ये जनुकीय रचना बदललेला नवा विषाणू आढळून आला आहे कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे जपानमध्ये होणाऱ्या आगामी ऑलिंपिक स्पर्धेवर प्रश्नचिन्ह उभं राहिल आहे

अतिदक्षिण ध्रुवावरील अंटार्क्टिका खंडाविषयीच्या भारताच्या वैज्ञानिक अभियानाला आता चार दशकं पूर्ण झाली आहेत

वस्त आणि सेवा कर वस्तू आणि सेवा कराच्या तुटीमधील रकमेची भरपाई म्हणून केंद्र सरकारनं राज्यांना आज सहा हजार कोटी रुपयांच्या दहाव्या साप्ताहिक हप्त्याचं वितरण केलं

अरुणाचल प्रदेश मणिपूर मिझोरम सिक्कीम आणि नागालंड या राज्यांमध्ये वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे महसुलात कोणतीही तूट आलेली नाही

इफ्फी एक्कावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या निवड समिती सदस्यांची घोषणा आज करण्यात आली जागतिक पातळीवरच्या ख्यातनाम चित्रपट निर्माता दिग्दर्शकांचा यात समावेश आहे अर्जेंटीनाचे पाब्लो सीजर या निवड समितीचे अध्यक्ष असतील त्यांच्यासह श्रीलंकेतले प्रसन्ना विथानगे आस्ट्रियाचे अबू बकर शॉकी भारताकडून प्रियदर्शन आणि बांग्लादेशचे रुबाईयात हुसैन यांचाही निवड समितीत समावेश आहे

नागपूरच्या विधान भवनात कायमस्वरूपी कार्यरत असणाऱ्या या कक्षामुळे विदर्भाच्या आकांक्षांना न्याय मिळणार आहे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर विदर्भासाठी हा दुसरा ऐतिहासिक क्षण आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केलं विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेच्या उपसभापती डॉ नीलम गो ्हे उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री अनिल देशमुख या कार्यक्रमात दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते नागपूर करारानुसार महाराष्ट्र विधानमंडळाचं वर्षातल एक अधिवेशन नागपूरमध्ये दरवर्षी होतं मात्र अधिवेशन संपल्यानंतर नागपूरच्या विधानमंडळ सचिवालयात कोणतंही कामकाज होत नसे आता या ठिकाणी वर्षभर कार्यरत असणारा कायस्वरूपी कक्ष सुरू झाला आहे प्रह्नाद सिंग पटेल भारतात पर्यटन करण सोपं व्हावं या दृष्टीनं गुगल टुरिझम मॅप तयार करण्याबाबत गुगल कंपनीशी चर्चा सुरु आहे अशी माहिती केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री प्रह्नादसिंग पटेल यांनी आज दिली

देशातल्या दुर्गम भागातल्या पर्यटन स्थळांपर्यंतचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी पर्यटन महामार्ग विकसित करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे असंही त्यांनी सांगितलं

आज याबाबतचा करार करण्यात आला

राजस्थान बर्ड फ्ल्य राजस्थानमध्ये आज आणखी दोन जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्ल्यू रोगामुळे कावळ्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे राज्यातल्या एकंदर आठ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं असून राज्यातल्या सर्व कुक्कुटपालन केंद्रांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत उत्तर प्रदेश स्मशान दर्घटना उत्तर प्रदेशातील गाजियाबाद जिल्ह्यातील मुरादनगरमध्ये स्मशानाचं छत कोसळून झालेल्या दुर्घटना प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे नगरपालिकेच्या कार्यकारी अधिकारी निहारिका सिंग वरिष्ठ अभियंता चंद्रपाल आणि निरीक्षक आशिष यांचा त्यात समावेश आहे

या घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत